मोठ्या शहरांमधली रुग्ण संख्या वाढत आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच जिल्ह्यात स्थानिक प्रशासनानं प्रतिबंधात्मक नियमांची कठोर अंमलबजावणी करायला स्रुवात केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संध्याकाळी राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना लोकांना खबरदारीचे उपाय सक्तीने पाळण्याचं आवाहन केलं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याचं त्यांनी पुन्हा आवाहन केलं घरुन काम करण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचं ठाकरे म्हणाले पुढचे आठ दिवस राज्यासाठी महत्वाचे आहेत टाळेबंदी हा अंतिम पर्याय असेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काल बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत

पुण्याचेविभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही काल माहिती दिली संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची वाहतूककरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे

राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातही कोरोना संसर्ग वाढत असून अमरावती जिल्ह्यातील अमरावती आणि अचलपूर पालिका क्षेत्रातही आज पासून आठवडाभरासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली तर इतर अनेक जिल्ह्यात प्रशासनानं निर्बंध कडक केले आहेत केंद्र सरकार निर्देश केंद्र सरकारनं कोविडच्या दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करणाऱ्या राज्यांना संबंधित जिल्ह्यांमध्ये कठोर आणि व्यापक निगराणीसोबत कडक नियंत्रणासाठी पुन्हा लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आहे कोविडची ही साथ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना आर टी पी सी आर चाचण्यांचं प्रमाण वाढवणं आणि सोबतच रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये नकारात्मक अहवाल येणाऱ्या लोकांची पुन्हा आर टी पी सी आर चाचणी करण्यास सांगितलं आहे राज्यांना कोरोनाच्या नव्या स्वरुपावर नियमित रुपाने निगराणी ठेवण्यासोबतच कोविडच्या रुग्णांच्या वाढत्या समूहांवर नजर ठेवण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश गोवा आणि चंडीगढमध्ये कोविडच्या रुग्णांचा साप्ताहिक वृद्धि दर अधिक आहे

तर संक्रमणाचा साप्ताहिक दर चार पूर्णाक सात टक्क्यांवरुन आठ टक्के झाला

याचा अर्थ नव्या आणि बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तफावत सुमारे पाच हजारांवर गेली

कृषीविषयक सुधारणा आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवल्याबद्दलही या ठरावात पंतप्रधान मोदी यांचं कौतूक करण्यात आल्याचं भाजपाचे उपाध्यक्ष डॉक्टर रमण सिंग यांनी सांगितलं ते काल पक्ष अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते या बैठकीत पश्चिम बंगाल आसाम तामिळनाडू केरळ आणि पुददूचेरी या राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांबद्दल चर्चा झाल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं

यावर एक उपाय म्हणून नाशिक महापालिकेनं एक मदतवाहिनी वाहिनी सुरु केली आहे ऐकूया त्याविषयी अधिक माहिती इमारतीचे बांधकाम कधी बेकायदेशीर असते तर कधी अंशतः पूर्तता प्रमाणपत्र असते त्यातून अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे त्या इमारतीची योग्य माहिती घर खरेदी करणाऱ्यास मिळावी यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने मदतवाहीनी सुरू करण्यात आली आहे महापालिकेच्या या सेवेमुळे नागरीकांची घर खरेदीतील फसवणूक टळणार आहे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ही हेल्पलाईन सुरू करण्याची कल्पना मांडली होती

त्यावर कार्यालयीन वेळेत दूरध्वनी केल्यास महापालिकेकडून त्या इमारतीविषयी अधिक माहिती मिळू शकते घर नियमानुसार आहे किंवा नाही बांधकाम सुरू केले असेल तर त्यासाठी परवानगी घेतली आहे किंवा नाही याबाबत माहिती दिली जाईल

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नाशिकडून संजय पाठक यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

याशिवाय कडेगाव खानापूर कवठेमहांकाळ मिरज आणि तासगाव तालुक्यात शेतकऱ्यांना ही भरपाई मिळाली

पाणी उजनी धरणाचे पाणी धनेगाव मार्गे लातूर शहराला आणलं जाणार आहे यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येणार असल्याची माहिती लातूरचे संपर्क मंत्री अमित देशमुख यांनी दिली मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते

या निधीतून लातूर जिल्ह्यात विविध विकास कामे अधिक गतीने मार्गी लागणार आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलं बँक निवडणक अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या काल झालेल्या निवडणूकीतील मतदानाचे निकाल काल जाहिर झाले जिल्ह्यातील विद्यमान चारही संचालक पुन्हा निवडून आले आहेत साहित्य संमेलन नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरु असून कोविडसंबंधी सर्व आरोग्य नियमांची दक्षता घेऊन हे संमेलन यशस्वी केले जाईल असा विश्वास साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भूजबळ यांनी काल व्यक्त केला

त्यासंदर्भात भूजबळ तसंच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांच्यासह अन्य संयोजकांची बैठक काल पार पडली संमेलन स्थळाचं सॅनिटायझेशन आलेल्या पाहुण्यांची आरोग्य तपासणी मुखपट्टीचा वापर तापमापन या गोष्टींशी विशेष काळजी घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं तर ठाले पाटील यांनी संमेलनात शेतकरी आणि कोरोना या विषयावर परिसंवाद होणार असल्याचं सांगितलं गोंदिया गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या नक्षलवाद्यांसोबत काल पोलिसांची चकमक झाली पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले रात्री उशिरापर्यंत या भागात शोधकार्य सुरू होतं

तर महिला गटात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर राहिला

यामध्ये नाशिकची कोमल जगदाळे साताऱ्याचा सुशांत जेधे यांनी रौप्य तर नागपूरची निकिता राऊत नाशिकचा आदेश यादव कोल्हापूरचा इंद्रजित करखाते अहमदनगरचा करण गधुले आणि साताऱ्याची सारिका रुपनर यांनी कांस्य पदक पटकावलं संघ प्रशिक्षक म्हणून हर्षल निकम यांनी मार्गदर्शन केलं

भारतीय क्रिकेट संघ जाहीर इंग्लंड विरुद्ध आगामी वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय संघाची घोषणा केली आहे ईशान किशन सुर्यकुमार यादव राहूल तवेटीया यांचा नव्याने संघात समावेश करण्यात आला आहे तर यष्टीरक्षक रिषभ पंत अष्टपैलू अक्षर पटेल वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे संघात परतले आहेत

पुरुष दुहेरीच्या सामन्यात इवान डोडीक आणि फिलिप पोलासेक यांनी जो सॅलिसबरी आणि राजीव रामचा पराभव करत विजेतेपद पटकावलं पाऊस सिंधूदूर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शहरात काल संध्याकाळी ऊन वारा पावसाचा खेळ पाहायला मिळाला अचानक पडलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली बागायतदारांना या पावसाचा मोठा फटाका बसणार असून आंबा काजू आदींवर याचा परिणाम होणार आहे

राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत याचाच अर्थ संसर्गाची जोखीम अद्याप आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार